करण्यासाठी तसंच त्यांना संबंधित देशांमध्ये आश्रय नाकारण्यासाठी एक साम्हीक कार्यक्रम आखण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं आवाहन

येणार

असल्याची कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माहिती

अभिनव बिंद्राला ब्ल्यू क्रॉस या सर्वोच्च नेमबाजी सन्मानानं गौरवण्यात आलं जी वीस देशांनी फरार आर्थिक ग्न्हेगारांना शोधून त्यांचं स्लभ हस्तांतरण करण्यासाठी तसंच त्यांना संबंधित देशांमध्ये आश्रय नाकारण्यासाठी एक साम्हीक कार्यक्रम आखण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे अर्जेंटिनामध्ये ब्यूनर्स आयर्स इथं जी वीस राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते याबाबत एक तपशीलवार सादरीकरण करत फरार आर्थिक ग्न्हेगारांचा उपद्रव रोखण्यासाठी परिणामकारक कृतीशील सहकार्याची गरज असल्याचंही पंतप्रधानानी यावेळी म्हणाले ब्रिक्स देशांच्या नेत्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर न्याय्य लोकशाहीकारक संबंधांना चालना देण्यासाठी तसंच आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था राखण्यासाठी साम्हिकरित्या काम करण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार केला आहे जी वीस शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला आधार प्राधिकरण अर्थात य् आय डी ए आय नं बँकांना आधार कार्डच्या आधारे राबवण्यात येत असलेली वेतन व्यवस्था बंद करू नये असं सूचित केलं आहे स्टेट बँक ऑफ इंडियानं भारतीय राष्ट्रीय वेतन व्यवस्था महामंडळाला या स्वरुपाचं पत्र पाठवल्यानंतर य् आय डी ए आय नं हे स्पष्टीकरण दिलं सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी आधारबाबत दिलेल्या निकालानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं वेतन महामंडळाला आधारावर आधारित वेतन व्यवस्था बंद करण्याबाबतचा मानस व्यक्त केल्यानंतर यु आय डी ए आय नं सदरचे निर्देश दिले तरुण पिढीने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारु नये यासाठी आत्महत्या प्रतिबंधक धोरण आखण्याची कल्पना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मांडली आहे हैदराबाद इथं काल भारतीय व्यक्तीगत मानसोपचार संघटनेच्या एकोणिसाव्या वार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते तरुण म्लं शेतकरी महिला आत्महत्या करतात हे पाह्न आपण व्यथित होतो असं सांगून उपराष्ट्रपतींनी यावर उपाय म्हणून राष्ट्रीय पातळीवर अभियान राबवण्याची गरज व्यक्त केली केंद्रीय महसूल सचिव म्हणून अजय भ्षण पांडेय यांनी काल कार्यभार स्वीकारला

भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणाचे म्ख्य कार्यकारी अधिकारी आणि वस्तू आणि सेवा कर नेटवर्कचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत

प्ढील काळात झिरो मिशनच्या माध्यमातून हे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणण्यात येईल याकरिता राज्यातील प्रत्येक एड्स रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ दिपक सावंत यांनी आज मुंबई इथं केले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि आरोग्य विभाग आणि मध्य रेल्वे यांच्या संय्क्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एच आय व्ही एड्सविषयी माहिती देणारे समाधान एपचे अनावरण तसेच माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर प्रदर्शनाची पाहणी करुन माहिती घेतली आणि इथल्या एड्स तपासणी तसंच रक्तदान शिबिरालाही डॉ सावंत यांनी भेट दिली खासदार सांस्कृतिक महोत्सव हा केवळ करमण्कीचा कार्यक्रम नस्न रस्ते शिक्षण कौशल्य विकास यासारख्या उत्तम पायाभ्त स्विधांचा प्रवठा भविष्यकाळातील पिढीला करता यावा आणि या पिढीला आपल्या वैभवशाली भारतीय परंपरेबद्दल जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश आहे असं प्रतिपादन केंद्रीय जहाजबांधणी भ् पृष्ठ वाहतूक आणि गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांनी केलं त्यांच्या हस्ते काल नागपूर इथं द्सऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते

गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशिल असल्यामुळे या जिल्हयात काम करण्यासाठी पोलीस अधिकारी तयार होत नाही

कृषी क्षेत्रातील आध्निक तंत्रज्ञानाची निकड लक्षात घेता डॉ पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत यवतमाळ इथं शासकीय अन्न तंत्रज्ञान पदवी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली

त्या अन्षंगाने जमिनीची मागणी सरकारकडे सादर करण्यात आली होती त्याचवेळी इथं पारंपरिक अभ्यासक्रम स्रुन करता नवीन तंत्रज्ञानाचा समावेश असावा यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमून अद्यावत अभ्यासक्रमासाठीचा प्रस्ताव मागविण्यात आला या उपसमितीने दिलेल्या प्रस्तावान्सार शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय स्रु करण्यात येणार आहे असं खोत यांनी सांगितलं राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला यामधे नागप्र जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्या बद्दल माहिती त्यांनी दिली तसेच माहिती आय्क्त कार्यालय कसे काम करते आणि काही महत्त्वाच्या प्रकरणात कोणते निर्णय घेण्यात आले याचीही सविस्तर माहिती देण्यात आली माहिती हे शास्त्र असून या अधिकाराचा वापर जाणते पणे करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनाचा लाभ तळागाळातील महिला घेत आहेत राज्य सरकारच्या प्रमोद महाजन कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियानाच्या माध्यमात्न लातूर जिल्ह्यातील विविध प्रशिक्षण केंद्रात महिलां प्रशिक्षण घेत आहेत कपडे शिवणे विविध वस्त् तयार करणे एम्ब्रायडरी महिलांसाठीचे कपडे तयार करण्यासाठी विविध ठिकाणी मोफत प्रशिक्षण दिल जात आहे या प्रशिक्षण केंद्रात महिला प्रशिक्षण घेउन स्वालंबी होत आहेत कांही महिला घर संसार चालविण्यासाठी हातभार लावत आहेत शिलाई मशिन घेतली असली तरी शिवणकामाच शास्त्रश्ध्द शिक्षण घेउन माझे मला चार पैसे कमवायचे असल्याच सांग्न प्रशिक्षक चांगल शिकवत अस्न आम्हाला चांगला सपोर्ट करीत असल्याची प्रतिक्रिया सविता हणमंत जगताप यांनी व्यक्त केली

सविता हणमंत राव जगताप मी प्रमोद महाजन विकास कौशल्य प्रशिक्षण केंद्रामधून शिलाई मशीनचे शिक्षण घेतले मला मॅडमनी पूर्ण सपोर्ट केला आणि चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं म्हणून मी शिलाई मशीन घरात आता घेतली आहे स्वतःची मशीन

या महोत्सवाचं आज केंद्रीय रस्ते महामार्ग आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं नागपूरच्या महापौर नंदा जिचकार राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे या महोत्सवाला उपस्थित होते

भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याला आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या ब्ल्यू क्रॉस या मानाच्या सर्वोच्च नेमबाजी सन्मानानं गौरवण्यात आलं आहे जर्मनीत म्य्निक इथं महासंघाच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत अभिनवला हा प्रस्कार प्रदान करण्यात आला

ब्ल्यू क्रॉस हा सन्मान पटकावणारा अभिनव बिंद्रा हा एकमेव भारतीय नेमबाज आहे ब्लडाणा जिल्हयात पाणीटंचाई तोंड वर काढले आहे दरवर्षी कमी होत असलेल्या पावसाम्ळे नद्यांना पाणी नाही

दीपक सावंत यांनी काल विधान परिषदेत दिली या बाबतची लक्षवेधी सूचना प्रसाद लाड यांनी मांडली होती

सावंत बोलत होते या वैद्यकीय सेवामध्ये आर्थोपेडिक जनरल सर्जरी न्युरो सर्जरी नेत्र तज्ज्ञांच्या कान नाक घसा ट्रॉमा या तज्ज्ञ सेवांचा समावेश आहे